स्वातंत्र्यदिनानिमीत्त ते आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते देशात उद्योगाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे भारताला सामर्थ्यवान बनवण्यासाठी गरिबी निर्मूलन गरजेचं आहे त्यादृष्टीनं सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढीची समस्या पुढच्या पिढीसाठी धोकादायक असून छोट्या कुट्रंबामुळे विकास होतो असं मोदी म्हणाले भाषणाच्या सुरुवातीला प्रधानमंत्र्यांनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जनता आता एक देश एक संविधान असं गर्वानं म्हणेल असं म्हणत त्यांनी जम्मू काश्मीरबाबतच्या निर्णयाचं समर्थन केलं जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या जनतेच्या आकांक्षा आपण पूर्ण करणार असून काश्मीरला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्रिवार तलाकची पद्धत रद्द केल्यामुळे मुस्लीम महिलांना न्याय मिळाला असं ते म्हणाले देशाच्या प्रगतीसाठी अवघड कामं करावीच लागतील असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला देशाच्या अनेक भागांमध्ये आलेल्या पूरामुळे झालेल्या जीवीत आणि वित्तहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं पूर्यस्तांना सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं पुरामुळे ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत त्यांच्या भविष्याची चिंता आज आपल्यासमोर असून अशा सर्वांना पून्हा उभं करायचं काम महाराष्ट्राला करावं लागेल असं आवाहन मृख्यमंत्र्यांनी योवळी केलं आपलं सरकार मागची पाच वर्ष सातत्यानं सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहीलं सरकारनं दलित गरीब आदिवासी शेतकरी महिला अशा समाजातल्या सर्वच घटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले

मुंबई उच्च न्यायालय मध्य पश्विम आणि कोकण रेल्वेची मुख्यालयं मुंबई महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यादी ठिकाणीही ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाळा महाविद्यालयं गृहनिर्माण संस्था सरकारी कार्यालयं तसंच खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमधेही राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीत गायन करण्यात आलं

लातूर शिल्या पोलिस मैदानावर पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या हस्ते तर नांदेड िि जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं पर्यटन राजशिष्टाचार तसंच पालकमंत्री जयकूमार रावल यांच्य हस्ते नंद्रबार इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला वाशिम ध्वे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच महसूल राज्यमंत्री संजय राठोड याच्या हस्ते ध्वजारोहणाने पार पडला गडचिरोली आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण झालं सातारा िं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाला पालघर च्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अमरावती ॐ विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री तथा कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पार पडलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झालं ध्रळे इथं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली रत्नागिरीत जिल्हा पोलीस संचलन मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा सिंधूर्द्गनगरी कें पोलीस कवायत मैदानावर झाला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ध्वजारोहण केलं जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा आज संकल्प करुया अस आवाहन केसरकर यांनी याप्रसंगी बोलताना केलं यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शासकीय अधिकारीकर्मचारी शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

यावेळी गृणवंतांचा मान्यवरांचा पोलिसांचा गौरव करण्यात आला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानिमित्त अमरावती जिल्ह्यातल्या नऊ विद्यार्थ्यांचा आज मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला